अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातलं पहिलंच अधिवेशन असल्यानं राज्यपालांचं अभिभाषण होणार असून दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचं अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल

यात जिल्हापरिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सभापती नगर पालिका आणि नगर पंचायतीचे सदस्य यांचा समावेश आहे या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा बैठक घेतली आज या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे राज्यातील नागपूर अकोला वाशिम धुळे नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान सुरु राहील थंडीमुळे मतदानाला संमीश्र प्रतिसाद मिळत असल्याचं वृत्त मात्र सगळीकडे शांततेत मतदान सुरु आहे उद्या या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या द्स या टप्प्याच्या कामासाठी दीडशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे

या प्रकल्पाच्या कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही त्यासाठी प्रकल्पाच्या कामाला गती देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करावा अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या मुंबईत विधानभवनात काल धापेवाडा आणि गोसीखुर्द प्रकल्प पुनर्वसनासंदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी पटोले यांनी संबंधितांना या सूचना दिल्या अहमदनगर जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा आहे त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात केवळ राजकारणाचा नव्हे तर पत्रकारांचाही मोठा वाटा आहे पत्रकारितेची ही परंपरा जपण्याचे काम आजच्या पत्रकारांनी करावं अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीनं पत्रकार दिन आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात गडाख यांना काल जीवन गौरव प्रस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते कोल्हापूर प्रेस क्लब शिवाजी विद्यापीठ जिल्हामाहिती कार्यालय यांच्यासह कोल्हापुरातील पत्रकारांच्या विविध संघटनांनी तसंच सामाजिक संस्थांनी काल पत्रकार दिन विविध कार्यक्रम आणि उपक्रमानं साजरा केला ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा शिल्या शिलफाटा भागात आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत बारा गोदामं जळून खाक झाली अग्नीशमन दलानं पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे कापसावरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागानं उपाययोजना सुचविल्या आहेत त्यांच्या सूचनेनुसार कापसाचं पीक डिसेंबर अखेर शेतातून काढून टाकावं आणि फरदड घेऊ नये

अशा सूचना कृषी विभागानं केल्या आहेत केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या स्वच्छता दर्पण स्पर्धेत देशात कोल्हापूर जिल्ह्याचा पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समावेश झाला आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं उस्मानाबादमध्ये राज्यस्तरीय भिंतीचित्रण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे साहित्य संमेलनाच्या निमित्तानं उस्मानाबाद शहरातील भिंती बोलक्या होत आहेत रेखाचित्र अक्षरचित्र पर्यावरण प्लास्टिकम्क्ती यांसह संत साहित्याच्या मौलिक विचारांचं रेखाटन राज्यभरातील कलाकार मंडळी साकारत आहेत साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं संयोजन समितीच्यावतीनं अनेक नवनवीन संकल्पना अंमलात आणल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे सरकारनं एचटीबीटी कापूस बियाण्यावर बंदी घातली आहे मात्र यवतमाळमध्ये एचटीबीटी कापूस फुलवणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला एचटीबीटी कपाशीचे अनुभव ऐकण्यासाठी आणि हिवरी गावात या बियाणे लागवडीतून फुलविलेल्या शेतीचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञान स्वातंत्र्य महोत्सव आयोजित करण्यातआला होता एचटीबीटी कापसाला फवारणीचा खर्च कमी येतो आणि उत्पादनही सुमारे दुप्पट होते हे बियाणे स्वस्तात उपलब्ध आहे